देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतानाच दहशतवादासाठी शून्य सहनशीलता हे भाजपचं धोरण असेल असं भाजपनं आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात म्हटलं आहे

जाहिरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी याचा तपशील मांडला पुढच्या पाच वर्षात देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंचवीस लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा सिंह यांनी केली कोणत्याही राज्याच्या सांस्कृतिक पोताला धक्का न लावता नागरिकत्व विधेयक संसदेत मंजूर करवून घेण्याचं आश्वासन या संकल्पपत्रात आहे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देण्यासह शेतकऱ्यांना आणि छोट्या द्कानदारांना वयाच्या साठीनंतर पेन्शन देण्याची योजना सुरू करणार असल्याची तसंच व्यापारी वर्गासाठी राष्ट्रीय व्यापार आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा सिंह यांनी यावेळी केली एक लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावर पाच वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते विरोधी पक्षांनी प्रचार करताना मोदी यांच्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी असं ते म्हणाले देशातल्या वीस टक्के गरिबांना वार्षिक बहात्तर हजार रुपये देण्याची घोषणा ही केवळ लोकप्रियतेसाठी आणि गरीब लोकांची मतं आकर्षून घेण्यासाठी असून ही घोषणा प्रत्यक्षात येऊ शकणार नसल्याचं गडकरी यांनी म्हटलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले रासपा अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रचार सभेला उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे

आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील त्यानंतर या मतदार संघांतील चित्र स्पष्ट होईल

शक्ती प्रदर्शनासह हा अर्ज दाखल करताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयक्रमार रावल आमदार शिरिष चौधरी तसंच सेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे उपस्थित होते या मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार के

पाडवी यांनी कोणतही शक्ती प्रदर्शन न करता आघाडीच्या नेत्यांसह आज उमेदवारी अर्ज दाखल केला आमदार सुरुपसिंह नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पटेल हे यावेळी उपस्थित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शासनानं कारखाना जप्तीचे आदेश दिलेले नसल्यानं शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं त्यांनी म्हटलं आहे